या अभयारण्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती जिल्ह्याचे उपवनसंरक्षक रमेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

त्यांना अभयारण्यातच प्रेसा चारा उपलब्ध व्हावा यासाठी सुमारे पाच हेक्टर परिसरात ही चारा लागवड करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर एखाद्या वाहनाचा फास्ट टॅग रीड करण्यात तांत्रिक अडचणीमुळं अपयश आल्यास त्या वाहनाला त्या नाक्यावरुन टोल न भरता प्रवास करता येणार आहे प्राधिकरणानंच तशा आशयाची सूचना जारी केली आहे राज्यात अथवा देशातल्या ं तील कोणत्याही राजकीय पक्षानं आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं केवळ राजकारण केल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत केला पंतप्रधान नरेंद्र मोदीयांची तुलना शिवाजी महाराजांशी करण्याचा प्रयत्नाइतकंच स्वतःला जाणता राजा म्हणवून घेत असल्याच्या प्रयत्नाचा आणि आपल्या पक्षाच्या नावात शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचं सांगत त्यानी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोला लगावला

प्रत्येक कामात पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे का याबाबत महापालिका आयुक्त सौरव राव हे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहेत असं रासने यांनी स्पष्ट केलं शहरातल्या वस्त्यांमधली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे यांनी म्हटलं आहे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने हिंगणे होम कॉलनी इथं मुलांसाठी शालेय साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

पुणे महापालिकेनं एमबीबीएस डॉक्टरांच्या मानधनात भरीव वाढ केली आहे

समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्य सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने देशभरातील सर्वच राज्यांना यासंबंधीचे पत्र पाठविले आहे पायाभूत सुविधांअभावी मराठी सिनेमा ग्रामीण भागात पोहोच्र शकत नाही शासनानं या सुविधा तालूका स्तरावर उभ्या कराव्यात अशी अपेक्षा मराठी चित्रपट क्षेत्रातल्या जाणकारांनी आज पुण्यात व्यक्त केली

यावेळी महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर संगीतकार सलील कुलकर्णी आणि वितरक आज फुटाणे आदींनी या चर्चासत्रात भाग घेतला पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉकतर्फे स्थानिक फुटबॉल स्पर्धा सुरु आहेत परशुरामियन्स एफसी आणि गेम ऑफ गोल या संघांनी आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत तिस या फेरीत प्रवेश केला निखिल नारायण विकी पवार आणि कार्तिक राज यांनी चमकदार खेळ केला ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर सुरु आहे अखिल भारतीय पोलिस नेमबाजी स्पर्धा बालेवाडी क्रीडसंक्ल आणि उंड्री इथल्या रेंजवर सुरु आहेत

यामध्ये महिलांच्या गटात सीआरपीची पुनम देवी आणि कुमारी किर्ती सीआयएसची राशी गुप्ता यांनी तर पुरुष गटात बीएसएफचा समशेरसिंग राजस्थानचा मुकेश कुमार आणि हरीयानाचा करण सिंग यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला